सीमा भागातला वाद शांततेनं आणि चर्चेद्वारे सोडवण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं लोकसभेत निवेदन

चीनने सीमा भागात काढलेल्या क्रापती म्हणजे कराराचं उल्लंघन असल्याची राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती

संसद सदस्यांचे वेतन भत्ता आणि निवृत्तिवेतन दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

बिहारमधील दरभंगा इथं एम्स उभारणीला तर हरियाणामध्ये ऑरबिटल रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

राजनाथ सिंह भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेला वाद शांततेनं आणि चर्चेद्वारे सोडवण्यासाठी भारत कटीबद्ध असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत दिली भारत चीन सीमा वादाच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती त्यावर राजनाथसिंग यांनी आज निवेदन सादर केले यंदा चीनने प्रत्यक्ष सीमारेषेवर अनेकदा कुरापत काढली आहे कराराचे उल्लंघन करत चीनच्या सैन्यानं सीमारेषेवर तणाव निर्माण केला आहे चीननं मोठ्या प्रमाणात या भागात सैन्य तैनात केलं आहे भारत शांततेनं प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र भारतीय सैन्य कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज आहे असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं परस्पर आदर आणि संवेदनशीलतेच्या बळावर शेजारी राष्ट्रांशी शांततामय संबंध राखण्यावर भारताचा विश्वास आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले सैनिक इथं देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची पर्वा न करता सज्ज आहेत त्यांची प्रशंसा राजनाथ सिंह यांनी केली लोकसभा वेतन लोकसभेत आज संसद सदस्यांचे वेतन भत्ता आणि निवृत्तिवेतन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कपात करण्यात आली आहे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत हे विधेयक मांडले होते

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं कृषी क्षेत्रात स्पर्धा निर्माण करणं ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन नियंत्रण यंत्रणा सुटसुटीत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचे हे विधेयक असल्याचं मत भाजप खासदार चौधरी यांनी व्यक्त केल तर तृणमूल कॉंग्रेसचे सुगातो रोय यांनी हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे असल्याची टीका केली

अमर सिंग यांनीही हे विधेयक शेतकरी आणि गरिबांच्या विरोधातील असल्याचं मत व्यक्त केलं

लोकसभेत आज एका प्रशाला गृहमंत्रालयाच्या वतीनं लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली

या साथीचा प्रसार रोखण्यासही यामुळं मदत झाल्याचं या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे

सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं

केंद्र एम्स बिहार केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील दरभंगा इथं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात एम्स उभारण्यास मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार असून या संस्थेसाठी एका संचालक पदालाही मंजुरी देण्यात आली आहे

रेल्वे अर्थविषयक मंत्रीमंडळ समितीनं आज हरियाणा ऑरबिटल रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली पालावाल ते सोनीपत असा हा कॉरिडॉर असून पालवाल इथून सुरू होणारा रेल्वेमार्ग दिल्ली अंबाला भागातील हर्साना कालान स्थानकापर्यंत जाईल

प्रत्येक राज्याने ऑक्सिजन सिलेंडरचा ताळेबंद योग्य रीतीने हाताळला तर ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा व्यवस्थित होईल असंही त्यांनी नमूद केलं देशात तीन लशींच्या वैद्यकीय चाचण्या सुरु असून कॅडीला आणि भारत बायोटेकच्या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत सिरम संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होत आहेत

बलराम भार्गव यांनी दिली

आयुका खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकताच विश्वातील सर्वात मोठ्या रचना असणाऱ्या महाकाय रेडिओ दीर्घिकांचा अर्थात जायंट रेडिओ गॅलेक्सीचा पहिला सविस्तर आराखडा प्रसिद्ध केला असून यात भारतीय संशोधकांचा महत्त्वाचा वाटा आहे

हे संशोधन एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स या प्रख्यात जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं असून दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ गोविंद स्वरूप यांना हे संशोधन समर्पित करण्यात आलं आहे असं प्रतिक दाभाडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या नकाशामुळे आणि नव्याने शोधलेल्या दीर्घिकांमुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना याबाबत आणखी सखोल संशोधन करणे शक्य होईल असं ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर एम विश्वेश्वरय्या यांना आदरंजली अर्पण केली असून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देशातील अभियंत्यांचा भारताला अभिमान वाटतो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिभावान कुशल अभियंत्यांना सलाम केला असून शुभेच्छा दिल्या आहेत तर अभियंते ही कोणत्याही समाजाचे मजबूत स्तंभ असतात अशा शब्दात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या अभियंत्यांचा गौरव केला आहे सुरक्षा बैठक रशियामध्ये नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत पाकिस्तानने आपल्या नाकाशांत काही भारताच्या भूभागाचा समावेश करून जाणून बुजून चुकीचा काल्पनिक नकाशा सादर केला याला भारताने तीव्र आक्षेप घेतला असून यजमान रशियाकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भात माहिती दिली याबाबत तत्काळ विरोध व्यक्त करत भारताचे बैठकीत उपस्थित सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीतून सभात्याग केला असंही श्रीवास्तव यांनी सांगितलं पाकिस्तानची ही कुरापत म्हणजे बैठकीच्या मानकांचं आणि सदस्य देशांच्या अखंडता आणि सर्वभौमत्वाच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचंही भारताने म्हटलं आहे दरम्यान नॉशनल कौन्सिल ऑफ रशियन फेडरेशनचे सचिव निकोलाई पेत्रुशेव यांनी या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल अजित डोवाल यांचे आभार मानले असून पाकिस्तानच्या या कुरपतींचं रशिया समर्थन करत नाही असं स्पष्ट केलं आहे

कोरोना संकटामुळे सध्या चालू असलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विदयार्थ्यांना जास्त रोचक पद्धतीने शिकवायच्या विविध विषयासंदर्भात तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा कसा वापर करायचा याचं मार्गदर्शन या पुस्तिकेत केल्याच नीशंक यांनी यावेळी बोलताना सांगितलं यामध्ये आकाशवाणी दूरदर्शन विविध समाज माध्यम मोबाइल फोन यांचा समावेश आहे मात्र ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी मोबाइलवरील एस एम एस आणि वॉइस कॉलचा वापर करून कसं शिकवायचं याचं मार्गदर्शनही या पुस्तिकेत करण्यात आल्याचं नीशंक म्हणाले या पुस्तिकेत नेहमीच्या पाठ्यक्रमातील क्रमिक पुस्तकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण शारीरिक शिक्षण योग आणि विविध कौशल्य प्रशिक्षणाबाबतही मार्गदर्शन केलं आहे यापूर्वीच प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पुढील चार आणि आठ आठवड्यासाठी अशीच मार्गदर्शक दीनदर्शिका एन सी आर टी तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे

साठी भारतात हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक केली गीतेली इम्रान असं त्याचं नाव असून विशाखापट्टण इथल्या नौदलातील हेरगिरी प्रकरणात ही तो मुख्य आरोपी आहे